अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने प्रांरभ झाला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला ते संबोधित करत होते गेल्या साडेचार वर्षात देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसंच सर्वांना आरोग्य आणि शिक्षण पुरवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं

बाबसाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या स्वप्नांचा देश पाठपुरावा करत आहे असं ते म्हणाले सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळून देण्यासाठी कायद्यांची व्यवस्था परिपूर्ण करण्यावर सरकार भर देत आहे भारतात आश्रयाला आलेल्या निर्वासीताना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मदत करेल असं ते म्हणाले अल्पवयीन मुलांचं लैगिक शोषण करणा या गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद सरकारनं कायद्यांत केली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्वल घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय तर ऐतिहासिक आहे असं त्यांनी सांगितलं

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जार्ज फर्नांडीस यांनी श्रद्धांजली वाहिली राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काहीच नावीन्य नसून ते केवळ निवडणूक प्रचाराचं भाषण वाटतं अशी प्रतिक्रिया काँग्रेसये ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली आहे संसदेच्या बाहेर ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी व्हावं यासाठी सर्व खासदारांनी प्रयत्न करावे असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज संसद परिसरात बातमीदारांशी बोलत होते देशभरातले नागरिक संसदेच्या कामकाजाचं प्रसारण पहात असतात त्यामुळे सर्व सदस्यांनी विविध मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उपयोग करावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं

अर्थसंकल्पाचं तज्ज्ञांकडून सखोल विश्लेषण विशेष अर्थसंकल्प बातमीपत्र आणि अर्थसंकल्पावरच्या जनतेच्या प्रतिक्रिया हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्टय आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ

गोल्ड आणि तिर वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात येईल याव्यतिरिक्त आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमावर तसंच न्यूज ऑन एअर हे संकेतस्थळ आणि यू टयूब चर्मिनवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल हरयाणातल्या जिंद या विधानसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार कृष्ण मिद्वा विजयी झाले आहेत

जिंदमधल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मतदारांचे आभार मानले आहेत राजस्थानात रामगढ विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार शफिया झुबैर विजयी झाल्या

आज पासून सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सरकारनं आज दोन्ही सभागृहातल्या सदस्यांच्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं गृहमंत्री राजनाथ सिंग संसदीय कार्यमंत्री नरेंद्र सिंग तोमर काँग्रेस नेते आणि राज्यसभेतले विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा हे नेते बैठकीला उपस्थित होते अल्पसंख्याकांच्या अनुनया ऐवजी सबका साथ सबका विकास या मंत्राच्या आधारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकार कार्यरत असल्यामुळे समाजातला प्रत्येक घटक आज सुरक्षित आहे असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे मात्र तरीही अल्पसंख्याकांमध्ये भाजपा विषयी गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवण्याचं काम काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांमधली काही मंडळी करत आहेत असा आरोप त्यांनी केला नवी दिल्लीत आयोजित भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चा परिषदेला संबोधित करताना ते आज बोलत होते देशातले अल्पसंख्याक काँग्रेसमुळेच मागास राहीले असा आरोप करुन शहा म्हणाले की काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी केवळ मतपेढीचं राजकारण केलं अगुस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला दुबईस्थित व्यापारी राजीव सक्सेना याला चार दिवस सक्तवसुली संचालनालयाची कोठडी देण्यात आली आहे राजीव सक्सेना त्याची पत्नी आणि दुबईतल्या त्यांच्या दोन कंपन्यांनी या गुन्ह्याची सुरुवात केली आणि स्थावर मालमत्ता समभाग आणि तेर मालमत्ता खरेदी केली असा आरोप सक्तवसुली संचालनालयानं त्याच्यावर ठेवला आहे

रॉय यांना यापुढे आणखी संधी देणार नसल्याचं न्यायमुर्ती ए

कौल आणि गोगोई यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहे सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या नागरी हवाई वाहतूक सुरक्षा मंडळाच्या संचालकपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली

मुंबईतल्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून व्हाईस अद्यमिरल अजित कुमार यांनी आज पदभार स्विकारला याआधी ते नवी दिल्लीतल्या नौदल मुख्यालयाचे व्हाईस चीफ होते भारतीय नौदलातली आपली सुमारे चाळीस वर्षांची लक्षणीय कारकीर्द पूर्ण करुन पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अद्यांनिरल गिरीश लुथ्रा निवृत्त झाल्यामुळे अजित कुमार यांची त्या पदावर नियुक्ती झाली आहे

दोन परदेशी युद्धनौकांसह एकूण सहा युद्धनौकांचं नेतृत्व करण्याचा दुर्मिळ अनुभव अजितकुमार यांच्या नावावर आहे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्ताननं लुडबूड करू नये असं भारतानं आज सुनावलं

उत्तराखंड राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्यामुळे केदारनाथ परिसरातलं पुनर्बांधणीचं काम थांबवण्यात झालं आहे उत्तरकाशी चामोली पिठोरगड तसंच राज्यातले अनेक रस्ते जोरदार हिमृष्टीमुळे बंद झाले आहेत रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे

ही मालिका गंगा नदीच्या अध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक वारशाचा आढावा घेणार असून तिच्या सध्याच्या जैविक आणि भूशास्त्रीय परिस्थितीचा लेखाजोखा मांडणार आहे

गंगा पुनरूज्जिविकरण मंत्री नितीन गडकरी आणि माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी संयुकपणे या मालिकेचं आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात उद्घाटन केलं मध्य अमेरिकेत कडाक्याच्या थंडीची लाट आली असून विविध प्रांतात किमान सात जणांचा बळी गेला आहे

टपाल विभागाने बहुतांश भागात टपाल वितरण थांबवलं आहे ओ हेयर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तेराशे उड्डाणांसह शिकागो विमानतळावरील सोळाशेहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत

हस्रील्टन अं झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्युझीलंडनं आज भारतावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला

न्युझीलँडनं हे आव्हान पंधराव्या षटकातच दोन गडी गमावून पूर्ण केलं पाच सामन्यांची ही मालिका भारतानं आधीच जिंकली असली तरी न्यूझीलंडनं भारताची आघाडी तीन एक अशी कमी केली आहे पाचवा आणि शेवटचा सामना येत्या रविवारी वेलिंग्टन क्रे होणार आहे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शेवटच्या दोन सामन्यांचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे